मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज न्यायालयात सुनावणी झाली या याचिकांसंदर्भात दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं राज्य सरकारला दिले आहेत

सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाअंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्यसरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं वैध ठरवत शिक्षणात बारा टक्के तर नोकरीत तेरा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सुनावला होता या निर्णयाला दोन याचिकांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे

त्या आज राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत आहेत यंदा सरकारला कराच्या रुपात साडे सोळा लाख कोटी रुपये महसुली उत्पन्न मिळाल्याची माहिती त्यांनी दिली पुढच्या पाच वर्षांत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात शंभर लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं सरकारचं उद्दीष्ट आहे आर्थिक विकासाचा मार्ग अधिक बळकट करण्यासंदर्भात कोणतीही तडजोड न करता या अर्थसंकल्पातून गुंतवणूक वाढण्यास चालना मिळेल असा विश्वास अर्थमंत्री सीतारामन यांनी व्यक्त केला

अर्थसंकल्पात रेल्वेसाठीच्या तरतुदींवर काल लोकसभेत झालेल्या चर्चेला ते आज उत्तर देत आहेत

काल रात्री बारावाजेपर्यंत चाललेल्या या चर्चेत विविध पक्षाच्या अनेक खासदारांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडल्याचं सांगत गोयल यांनी या सर्वांचे आभार मानले

या दौऱ्यात राष्ट्रपती सतीश धवन अवकाश केंद्राला भेट देतील

पाकिस्तानच्या सैन्यानं नागरी वसाहतींना लक्ष्य करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं या गोळीबाराला भारतीय सैन्य चोख उत्तर देत आहे दरम्यान कुलगाम जिल्ह्यात काल संध्याकाळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या तळावर हल्ला केला याला सुरक्षा दलानं रोख उत्तर दिलं या परिसरात दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे

या संदर्भात कर्नाटकातल्या एका इसमाला अटक करण्यात आली आहे या व्यक्तीच्या ताब्यातून सुमारे साडे दहा किलो गांजा जप्त करण्यात आला त्याच्या घराची झडती घेतली असता आणखी पंधरा किलो गांजा आढळून आल्याचं पीटीआयच्या व्रत्तात म्हटलं आहे

सकाळी मंदिरातून निघालेल्या आनंदी स्वामी महारांच्या पालखी मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले असून मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

औरंगाबादसह अनेक शहरातल्या विठ्ठल रुख्मिणी मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत औरंगबादनजिक प्रतिपंढरपूरकडे जाणारे रस्ते वारकरी आणि दिंड्यांनी फुलून गेले आहेत

त्याआधी जागतिक अव्वल कबड्डी पट्ट आणि भारतीय कबड्डी पट्ट यांच्यात हैदराबाद मधल्या गाचीबौली क्रीडांगणामधे सामना रंगणार आहे भारतीय संघाचं नेतृत्व अजय ठाकूर करणार आहेत तर जागतिक संघांचं नेतृत्व इराणचा फजल अत्राचली करणार आहे